बारा ज्योतीर्लीगांपैकी एक असलेल्या नाशिकमधल्या त्रंबकेश्वर इथं तसंच बीडमधल्या परळी वैजनाथ हिगोलितल्या औंधा नागनाथ आणि औरंगाबादजवळच्या एलोरा इथल्या घृश्णेश्वर या प्रसिद्ध शिवमंदीरांमध्ये फुलं दिवे आणि पणत्यांची आरास करण्यात आली आहे मुंबईत बाबुलनाथ आणि जोगेश्वरी इथल्या तर ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ इथल्या प्राचीन शिवमंदिरातही भगवान शंकराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे महाशिवरात्रीनिमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बेलाच्या पानांची आकर्षक आरास केली आहे दर्शनासाठी मंदिरात सोलापूर जिल्ह्यासह देशभरातल्या भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे अहमदनगरात पाथर्डीतलं वृद्वेबर खर्ड्यातलं महादेव तसंच प्रवरा संगम इथल्या सिद्वेबर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे नांदेड जिल्ह्यातलं प्राचीन शिव मंदिर परभणीतलं बेलेश्वर पारदेश्वर उघडा महादेव मंदिर जालन्यातलं पंचमुखी मुक्तेश्वर मंदिर तसंच वाशिम जिल्ह्यातली शिवमंदिरं भाविकांनी फुलुन गेली आहेत चंद्रपूर जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यात वैरागड इथलं हेमाडपंथी मंदिर परिसरात तसंच विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातल्या मार्कंडदेव मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली आहे सिंधुदर्गातल्या कुणकेश्व देवस्थानाची यात्राही आज पहाटेपासून सुरु झाली रत्नागिरीतल्या कसबा संगमेश्वर इथल्या पांडवकालीन शिवमंदीरातही महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे राज्यातल्या सर्व जिल्हाप्रशासनांनी दर्शनाला येणाऱ्या भाविकांची सोय आणि सुरक्षेच्यादृष्टीनं चोख व्यवस्था केली आहे याशिवाय ठिकठिकाणच्या मंदिरांध्ये तिथले स्वयंसेवकही भाविकांना सहकार्य करताना दिसत आहेत नंदुरबार इथं अक्कलक्वा आणि अक्राणी तालुक्यातील वीज प्रश्र सहा महिन्यात मार्गी लावला नाही तर वीज वितरण आणि विज पारेषण कंपनीच्या अधिका यांवर कारवाई करण्यात येईल असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितलं आहे ते काल जिल्ह्यातल्या विकास कामांची पाहणी केल्यावर बोलत होते दिल्ली छावणीत उभारल्या जाणा या थल सेना भवन अर्थात लष्कराच्या नव्या मुख्यालय इमारतीची पायाभरणी आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाली माणेकशॉ केंद्राजवळ एकोणचाळीस एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर हे मुख्यालय उभारलं जात आहे या बह्मजली इमारतीत सहा हजार कर्मचा यांची राहण्याची सोय होईल तसंच लष्कराची सर्व कार्यालयं याच संकुलात असतील सशस्त्र दलांच्या जवानांचं शौर्य आणि बलिदानामुळे भारत हा एक समर्थ देश म्हणून पुढं आला आहे असं सिंग यावेळी म्हणाले नाशिक सिन्नर विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक यंत्रणा राबविण्याऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी हजारो बनावट मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आणि या मतदारांनी मतदान केले त्यामुळे निवडणूक यंत्रणा कोणाच्या तरी हितासाठी राबिविली गेल्याच आरोप करीत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी ही याचिका दाखल केल्याचं वाजे यांनी सांगितलं

ते काल नाशिकमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाला भेट देऊन सेवा सुविधांची पाहणी केल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते ज्या जिल्ह्यात महाविद्यालय उभारणं आवश्यक आहे त्याठिकाणी शासन सर्वेतोपरी प्रयत्न करेल असं टोपे यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यात वैराग मार्गावर राळेरास शेळगाव दरम्यान राज्य परिवहन मंडळाची बस आणि एका मोटार गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात पाचजण ठार तर सहाजण जखमी झाले आहेत जखमींवर सोलापूर इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे चंद्रपूर शहरात आयोजित राज्यस्तरीय साहित्य संस्कृती महोत्सवाच्या ग्रंथ दिंडीचा प्रारंभ केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते आज झाला मौलाना आझाद गार्डन गांधी चौकापासुन संमेलनस्थळ असलेल्या चांदा क्लब ग्राउंडपर्यंत दिंडी काढण्यात आली वृक्ष दिंडीही यावेळी काढण्यात आली शाळकरी विद्यार्थ्यीही या दिंडीत सहभागी झाले होते

ते काल वांद्रे इथं मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चानंतर वार्ताहरांशी बोलत होते कोणत्याही प्रकल्पात बाधित होणाऱ्या झोपड्यांच आधी पुनर्वसन करावं असं ते म्हणाले केंद्र सरकारच्या रेल्वे बीपीटी तसंच सरक्षण मंत्रालय आदी जमिनींवरील झोपड्यांच्या पूनर्वसनासाठी केंद्र सरकारकडुन राज्य सरकारनं जमिनी खरेदी कराव्यात आणि त्या जमिनींवर झोपडपट्टी पूनर्वसन प्राधिकरण योजना राबवून तेथील झोपडीवासीयांचे पूनर्वसन करावं अशी मागणी आठवले यांनी केली आहे